दीपक म्हैसेकर यांनी दिली

टाळेबंदीच्या काळात सुरू केलेल्या ई संजीवनी ऑनलाइन मोफत ओपीडी सेवेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला

त्यामुळे या सेवेचा आता मोबाइल एप तयार होणार आहे राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही सेवा मे महिन्यात पूर्णपणे सुरू केली आहे टाळेबंदीच्या काळात खासगी रुग्णालयांसह क्लिनिक बंद असल्यामुळे नागरिकांना वैद्यकीय सल्ला मिळावा यासाठी ही सेवा सुरू केली होती

पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली खरी मात्र कोणतेही निर्णय ठराव न होताच ती तहकूब करण्यात आली सर्वसाधारण सभा सुरू होताच काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे शहरातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करण्याची मागणी केली

सुरक्षित अंतर पाळलं जात असलं तरी हे लोक दररोज पाचशे ते हजार जणांना भेटत आहेत त्यामुळे जास्त काळ सभा चालवणं उचित होणार नाही अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेऊन सभा तहकूब केली प्णे महापालिकेतर्फे नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली महापालिकेची उद्याने आजपासून पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली उद्यानात सुरक्षित अंतर न पाळणे तोंडाला मास्क न लावणे खुल्या व्यायाम शाळेतील साहित्य वापरणे सुरक्षारक्षकांशी वाद घालणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्याने उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे

बिगर वातानुकूलित डव्यांमध्ये हे कक्ष तयार करण्यात आले असून त्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे

पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणची लहान मोठी टपाल कार्यालये सुरू झाली आहेत टपाल विभागाने आंतरराष्ट्रीय पार्सल सुविधाही सुरू केली आहे भवानी पेठ आणि मंगळवार पेठ अद्यापही प्रतिबंधित क्षेत्र आहे त्यामुळे तेथील टपाल कार्यालये बंद आहेत अशी माहिती असिस्टंट पोस्ट मास्तर जनरल आर

गायकवाड यांनी दिली रोजगार संधी प्राप्त करण्यासाठी संवाद कौशल्याचा प्रभावी वापर उपयुक्त ठरतो असे मत हेमांगी धोकटे यांनी व्यक्त केले यशस्वी एज्य्केशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स तर्फे आयोजित सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व या विषयावरील वेबिनारमध्ये त्या आज बोलत होत्या या वेबिनारमध्ये विविध व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयांचे विद्यार्थी प्राध्यापक सहभागी झाले होते

पुणे शहर आणि परिसरात आज पावसाच्या तुरळक सरी पडल्या